ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते महाराष्ट्रातलं राजकारण बदलत असून न्यायासाठी सूरु असलेल्या लढाईत शिवसेनेचाच विजय होईल असं ते म्हणाले महाराष्ट्राबददलचा निर्णय महाराष्ट्रातच होईल आणि राज्यात लवकरच सता स्थापन होईल असंही त्यांनी सांगितलं शपथ ग्रहण कोणाची मक्तेदारी नाही राज्यातल्या जनतेच्या मनाप्रमाणेच होईल आणि अपक्षांची यात महत्वाची भूमिका असेल असं राऊत म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आज राज्यपालांची भे घेणार आहेत त्यासाठी वेळ मागितल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पापील यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं पिकांच्या नुकसानीसंदर्भात पक्षांची मागणी या भेशीवेळी मांडली जाईल असं त्यांनी नुमद केलं ते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे दोघंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भे घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातला सत्ता स्थापनेसंदर्भातला पेच कायम असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही भे होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही राज्यातील नेत्यांची आज भे घेणार आहेत शिरोळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडुन आलेले राजेंद्र पाधील यद्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे

शिवसेना अध्यक्ष उदधव ठाकरे यांनी आज नांदेड जिल्ह्यात लोहा इथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली शिवसेनेतर्फे प्रत्येक तालुक्यात शेतकरी मदत केंद्र सुरु करण्याचे आदेश ठाकरे यांनी यावेळी जिल्हाप्रमुखांना दिले शेतकऱ्यांच्या अडचणींसंदर्भातले अर्ज घेऊन त्यांचे प्रश्न सोडवायला मदत करा अशा सुचना त्यांनी दिल्या कर्जमाफीचा लाभ तसंच शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळत नसल्याच्या काही तक्रारींबाबत आपण जातीनं लक्ष घालू असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याच्या विविध भागात नेत्यांचे पाहणी दौरे सुरु आहेत सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री विजय देशमुख यांनी मोहोळ तालुक्यातल्या कामती आणि कुरुल या भागातल्या नुकसानग्रस्त पीकांची पाहणी केली नुकसानीची भरपाई लवकरच दिली जाईल एकही शेतकरी भरपाईपासून वंचीत राहणार नाही अशी ग्वाही देशम्ख यांनी यावेळी दिली यवतमाळ जिल्ह्यात पालकमंत्री मदन येरावार यांनी तिवसा बोधबोडण हिवरी भांब रुई अकोलाबाजार खैरगाव मांजर्डा कामठवाडा आकपूरी कारेगाव वडगाव चिचघा या ठिकाणच्या नकसानीची पाहणी केली नांदेड जिल्ह्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोलंबी मांजरम गडगा नायगाव धर्माबाद इथं नुकसानीचे पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला

राहिलेले पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण होतील असं त्यांनी सांगितलं अवकाळी पावसाम्ळे सांगली जिल्ह्यातल्या शेतांमधे पाणी साचलं आहे त्यामुळे साखर कारखान्यांची ध्राडी नोव्हेंबर नंतरच पे णार अशी स्थिती आहे जेमतेम तीन महिने हा ऊस गळीत हंगाम चालणार असून साखर उत्पादन घाण्याचा धोका आहे ज्यादा ऊस गाळपासाठी साखर कारखान्यांना स्पर्धा करावी लागणार आहे या भागातल्या साखर कारखान्यांनी ऊस तोडणी वाहतूकीचे करार पूर्ण केले आहेत

यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं काल कायम ठेवला

अहमदनगर जिल्ह्यातील राहरी तालुक्यातील मुळा धरणावर असलेले दोन बंधारे अचानक फ़़़़ले आहेत

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री केशवराव उर्फ बाबासाहेब धाबेकर यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं

गेले काही दिवस त्याच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात उपचार स्रु होते ग्रामपंचायत सदस्यापासून स्रु झालेला त्यांचा राजकीय प्रवास कॅबिने मंत्रीपदापर्यंत झाला धाबेकर यांनी अकोल्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली सुतगिरणी आणि साखर कारखान्यांची उभारणी धाबेकर यांनी केली त्यांचे सर्वच पक्षातल्या नेत्यांशी मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे संबंध होते भारतानं आरसेप अर्थात प्रादेशिक सर्वकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल बँकॉक इथं आरसीईपी शिखर परिषदेतल्या भाषणात सांगितलं